शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य तो भाव मिळण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचं पंतप्रधान श्री

नरेंद्र मोदी यांनी वक्तव्य सर्व दलित वस्त्यांमध्ये नागरी सुविधेची कामं तात्काळ सुरु करण्याचे पालकमंत्री श्री

सहकार्य मिळणार शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य तो भाव मिळण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे उत्तर प्रदेशच्या शहाजहानपूर इथं शेतकऱ्यांच्या रॅलीला संबोधित करतांना श्री मोदी बोलत होते शेतकऱ्यांच्या प्रश्नांना केंद्र सरकार प्राथमिकता देत असल्याचं सांगत ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी निर्णय घेतल्याचं श्री मोदी पुढं म्हणाले

यामुळं साखर कारखाने आता ऊस उत्पादकांचे देयकं वेळेत देऊ शकतील दरम्यान आधीच्या सरकारनं याबाबतीत ठोस पावलं उचलली नसल्याचं त्यांनी सांगितलं वस्तू आणि सेवा करामुळं कर प्रणालीमध्ये पारदर्शकता येईल असं अर्थमंत्री श्री

वस्तू आणि सेवा कर प्रणालीची प्रामाणिकपणे अमलबजावणी केली तर लोकांना त्याचा नक्कीच फायदा होईल कारण काही वस्तूंचे दर या पद्धतीमुळं कमी होतील वस्तू आणि सेवा कर हे सहकारी संघवादाचं उत्तम उदाहरण आहे असं ते यावेळी म्हणाले तसंच त्यांनी राजकारणाच्या पतीकडे जाऊन या कर पद्धतीच्या अंमलबजावणीसाठी सर्वोतोपरी मदत केली म्हणून राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांचे आभार मानले पंतप्रधान श्री

तसंच यानंतर सरकारला आणखी वेळ दिला जाणार नसल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं

भाजपा प्रणित आघाडी सरकारच्या विरोघात दाखल झालेला अविश्वास दर्शक प्रस्ताव काल नामंजूर झाला

शिवसेना बिजू जनता दल आणि तेलंगणा राष्ट्रसमितीचे सदस्य अनुपस्थित राहिले

आय ए

एम

च्या अनेक खासदारांनी सरकारच्या बाजूनं मतदान केलं कॉप्रेस अध्यक्ष श्री राहुल गांधी यांच्यावर टीका करताना श्री मोदी म्हणाले की राष्ट्रीय सुरक्षिततेच्या संवेदनशील मुद्यांवर त्यांनी बालिश पणे बोलणं टाळावं आपल्या सरकारनं मतपेटीचं किंवा अनुनयाचं राजकारण टाळून लोक कल्याणाच्या अनेक योजना राबविल्या विशेषतः महिला आणि दुर्लक्षित वर्गासाठी खूप काम केलं मात्र विरोधी पक्षांना सत्य पटत नाही असं ते म्हणाले दलित वस्त्यांमध्ये नागरी सुविधेच्या कामासाठी आवश्यक निघी उपलब्ध करुन देण्यात आला आहे यामुळं येत्या एक महिन्याच्या आत मौदा महादुला कामठी अंतर्गत असलेल्या सर्व दलित वस्त्यांची कामं तत्काळ सुरु करावी असे निर्देश पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले विभागीय आयुक्त कार्यालयातील सभाकक्षात आज नगरपरिषद आणि नगर पंचायत प्रारुप विकास योजना या विषयावर आढावा बैढक आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते दलित वस्त्यांमध्ये रस्ते वीज पाणी या मूलमुत सोई सुविधा अपूर्ण आहेत अशा वस्त्यामध्ये रस्त्याची कामं प्राधान्यानं पूर्ण करण्याची आवश्यकता आहे दलित वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन दलित वस्तीसाठी काम करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी वेळेत काम प्रर्ण करावं असे निर्देश श्री बावनकुळे यांनी आज दिले ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके गीतकार ग

माडगुळकर तसंघ लेखक पु

देशपांडे या तिघांची जन्मशताब्दी साजरी करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे यासाठी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे या समितीत सरकारी प्रतिनिधी बरोबरच कला साहित्य तसंच संगीत क्षेत्रातल्या मान्यवरांना आर्मंत्रित करणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री श्री विनोद तावडे यांनी दिली

तावडे यांनी सांगितलं

प्रवीण पोटे पाटील यांनी आज दिली

याबाबत ऊर्जामंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पालकमंत्र्यांना स्वतंत्र पत्रान्वये माहिती कळवली आहे या योजनेमुळं वीजेच्या बाबतीत गावं स्वयंपूर्ण होऊन राज्याची उपलब्ध वीजेची बचतही होणार आहे त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीचा वीजेवरील खर्चाचा भार कमी होऊन ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल असं पालकमंत्री श्री पोटे पाटील यांनी सांगितलं योजनेनुसार सौर यंत्रणेच्या दैनंदिन सुयोग्य वापराची जबाबदारी ग्रामपंचायतीची असेल स्मार्ट सिदी प्रकल्पांतर्गत नागपूर शहरात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांना आता जर्मनीतील कार्लसरू शहराचं सहकार्य मिळणार आहे या संबंधी कार्लसरू आणि नागपूर महानगरपालिका यांच्यात जर्मनीमध्ये एका करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या नुकतेच उपमहापौर श्री दीपराज पार्डीकर यांच्या नेतृत्वात नागपूर महानगरपालिकेच्या एका शिष्टमंडळानं जर्मनीतील कार्लसरू शहराला भेट दिली

या शिष्टमंडळात नागपूर महानगरपालिकेतर्फे श्री पार्डीकर यांच्यासह नागपूर स्मार्ट एड सस्टेनेबल सिटी डेव्हलमपेंट कॉर्पोरेशन लिमिटेड चे संचालक मंडळातील नामनिर्देशित सदस्य तसंच बसपा गटनेते मोहम्मद जमाल कार्यकारी अभियंता श्री नरेश बोरकर महाव्यवस्थापक श्री राजेश दुफारे हे सहभागी झाले होते

यावेळी शिष्टमॅडळाने कार्लसरू शहरातील विविध कामांची पाहणी केली तसंच स्मार्ट सिदीवरील परिषदांमध्ये सहभाग घेतला यावेळी महाव्यवस्थापक राजेश दुफारे यांनी नागपूर शहरातील घनकचरा व्यवस्थापन या विषयावर सादरीकरण केलं कार्यकारी अभियंता श्री नरेश बोरकर यांनी स्मार्ट सिदीसंदर्भात सादरीकरण केलं आषाढी वारीसाठी आळंदी तसंच देहूहून निघालेल्या संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या आज वाखरीला पोहोचणार आहे दोन्ही पालख्या आज वाखरी इथं मुक्काम करुन उद्या पंढरपूरकडे प्रस्थान करतील तत्पूर्वी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं उमं रिंगण भंडीशेगाव इर्थ होत आहे तसंच दोन्ही पालख्यांचं सोबत रिंगण आज बाजीराव विहीर इथं होणार आहे हा रिंगण सोहळा भाविकांना अनुभवता यावा याकरता आज एस टी च्या शंभर जादा बसेस सोडण्यात येत आहेत पैठणहून निघालेली संत एकनाथ महाराजांची पालखी आज करकंबचा मुक्काम आदोपून होळे इथं मुक्कामी जाणार आहे

सुधीर मुनगंदीवार यांनी काल विधान सभेत सांगितलं या पॅकेजच्या घोषणेसाठीच पावसाळी अधिवेशन नागपुरात घेतलं असून यामधून पायाभूत सुविधा सिंचन प्रकल्प सिंचनाची व्यवस्था आदी महत्वाच्या सोयी उपलब्ध होतील अशी माहिती मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विघानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना दिली विरोषकांनी मांडलेल्या विविध प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं पंतप्रधान आवास योजनेत देशात महाराष्ट्र आघाडीवर असल्याचं सांगत त्यांनी या योजनेच्या नागपूरमधील कामाची माहिती दिली ते म्हणाले आपल्या माहिती करिता केंद्र पुरस्कृत पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत आता सगळ्यात जास्त घरं ही महाराष्ट्रात शहरी भागात मंजूर झाली आहेत या योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये शहरी भागात पाच लाखांपेक्षा जास्त घरं मंजूर केली आहेत आपण नागपूरचाही मुद्दा काढला होता नागपूरमध्ये जवळजवळ सात हजार घरांचं बांधकाम हे सुरू झालेलं आहे दीड हजार घरांच्या बांधकामाचा डी पी आर

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन काल राष्ट्रगीतानंतर संस्थगित करण्यात आलं

रामराजे नाईक निंबाळकर यांनी तर विधानसभेत अध्यक्ष श्री हरिभाऊ बागडे यांनी केली दरम्यान काल शेवटच्या दिवशी भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक अर्थात कॅगनं आपला अहवाल पटलावर मांडला

नाशिक जिल्ह्यात पाऊस सुरूच असून इगतपुरी मधलं भावली घरण पूर्ण भरलं असून गंगापूर घरणातून अल्प प्रमाणात विसर्ग करण्यात आला आहे

नागपूर शहरात पावसाळ्याचे आगमन झालेले आहेत पावसाळ्यामध्ये पिण्याचे पाणी काही कारणानी द्रषित झाल्यास कॉलरी विषमज्वर गॅस्ट्रो हगवण अशा आजारांचा प्रामुख्याने प्रादूर्भाव होतो तसंच खाद्यपदार्थ दूषित झाल्यास उलट्या हगवण कावीळ अशा प्रकारचे आजार होतात

तरी शहरातील सर्व खाजगी व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांना आणि रूग्णालयांना वरील प्रमाणं रूग्ण आढळल्यास त्वरीत साथरोग विभाग महानगरपालिका इथं रूग्णाचं नाव वय लिंग संपूर्ण पत्ता आणि मोबाईल क्रमांक कळवावे जेणेकरून विभागाकडून त्वरीत कार्यवाही शक्य होईल